कोकण आढावा नवी मंबई कोकण विभागात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्वित उपयोग होईल असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल कोकण विभागाचा आढावा घेताना व्यक्त केला वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारादरम्यान काही अडचण असल्यास कृती दलाशी सल्लामसलत करावी तसच ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावं आणि प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत असा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्याशी कोकण भवन इथं झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते

विनाकारण नातेवाइकांकडून इंजेक्शन मागवून तुटवडा निर्माण करू नका अशा शब्दात शहरातील सर्व रुग्णालयांना अन्न आणि औषध प्रशासनाने समज दिली आहे

त्या सूचनांचा पालन न केल्यास तसेच रुग्णालयात गैरप्रकार आढळल्यास त्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा एफडीएचे सहआयुक्त एस

काही रुग्णालयातील वॉर्ड बॉय नर्सिंग स्टाफ रुग्णांच्या नातेवाइकांकडून इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीचे पैसे मागत आहेत ही बाब गंभीर आहे असे पाटील यांनी रुग्णालयांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे

मारूक कारवाई सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि परिसरातील अनेक प्रकारचे निर्बंध शिथिल होऊन जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे पण त्याचवेळी काही अतिउत्साही लोकांना मास्क हे देखील एक प्रकारचे बंधन वाटत आहे आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणावर संघर्ष होत असल्याची अनेक उदाहरणे सध्या अनुभवायला येत आहेत ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

पीएमपीएमएल च्या बसमध्ये तर ही भांडणे दररोजची झाली आहेत प्रवासी आणि वाहकांमध्ये त्यातून अगदी हाणामारीचे प्रसंगही निर्माण होत आहेत योग्य शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमांकडेही अनेक जण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून प्रामुख्यानं मोठ्या चौकातील सिग्नलवर मास्क न घालता मुद्दाम एखाद्याच्या शेजारी येऊन उभे राहण्याचे आणि त्यातून वादावादी होण्याच्या घटनाही दररोज अनुभवायला मिळत आहेत तोंडावरचा मास्क बाजूला करून थुंकणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असून केवळ भांडणे नकोत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याखेरीज पर्याय नाही अशी अनेकांची भावना बनत चालली आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली ही नियमावली आपल्या सर्वांसाठी आहे याचं पुरेसं भान अजूनही पुण्यातील सर्वाना आलेलं नाही हेच यातून सिद्ध होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी अडळसा गळवेल कोरोनावरील उपचार पद्धतीत अड्क्सा आणि गुळवेलच्या वापराच्या दृष्टीनं विशेष अभ्यास करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आयुष मंत्रालयानं मान्यता दिली आहे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साहाय्यानं हा अभ्यास केला जाणार आहे प्रामुख्यानं कोरोना बाधित रुग्ण त्याचबरोबर लक्षणे दिसत असणाऱ्या आणि लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णावर तसंच अतिशय सौम्य लक्षणे दिसणाऱ्या रुग्णावर अड्रळसा आणि गुळवेलच्या अर्काचा नेमका काय परिणाम होतो आणि या दोन्हीही अर्कांच्या मिश्रणाचा वापर केल्यास रोगदर्शक महत्वाच्या घटकांमध्ये काही बदल जाणवतात काय यावर हा अभ्यास होणार आहे भारतीय औषधोपचार पद्धतीत गुळवेल आणि अड्ळसा या दोन्ही औषधी वनस्पतींचा वापर अनेक रोगांवरील उपचारासाठी केला जात असून तो उपयुक्त ठरल्याचंही स्पष्ट झालं आहे त्यामुळं या अभ्यासातून पुढे येणारे निष्कर्ष कोरोनावरील उपचाराच्या दृष्टीनं अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत अजित पवार कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत कोरोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहित अत्यंत प्रभावीपणे राबवा असे निर्देशही त्यांनी दिले विधानभवन सभागृहात काल पवार यांनी पुणे पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला

यावेळी जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य एम डी पाटील उपस्थित होते

त्यांचं समुपदेशन त्यांच्यासाठी रोगप्रतिकारशक्तीन वाढवणारा काढा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मनोबल टिकून राहण्यासाठी योगासन योग शिबिर योगाची प्रात्यक्षिकही घेतली आहेत या सेवाकार्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोविड बाधितांच्या कुटुंबातील जी बालके संसर्गापासून दूर आहेत अशांचा घरगुती वातावरणात सांभाळ करण त्यांचा खेळ मनोरंजन आणि सम्पदेशन करून त्या बालकांचे त्यांच्या आई वडिलांना कसलेही टेन्शन न राहता त्यांनी या संसर्गातून लवकरात लवकर मुक्त व्हावं या भावनेतून हा बालसंगोपन कक्ष सुरू करण्यात आला आहे

वाशिम आढावा वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला आहे व्यापाऱ्यांची नफा कमावण्याची वृत्ती त्यातून मास्क सॅनिटायझरचा वापर न करणे तसेच नागरिकांमध्ये असलेला स्वयंशिस्तीचा अभाव यातून जिल्ह्यात रुग्णांची संख्या तर वाढतच आहे पण त्याचबरोबर मृत्यू दरही वाढला आहे

काल या जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी व्यापारी संघटनांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन या जनता कर्फ्युंला पाठिंबा दर्शविला आहेत नागरिकांनीही घरीच राहून या जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहेत याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं त्म्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार